यापुढे वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार प्रवेश मिळेल कोणताही कोटा यापुढे कुठेही लागू असणार नाही असं देशमुख यांनी सभागृहात एका निवेदनाद्वारे जाहीर केलं त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे असंही देशमुख यांनी सांगितलं यापूर्वी उर्वरित महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ असे तीन प्रादेशिक विभाग करण्यात आले होते

सत्तारूढ सदस्य जाणूनबुजून चर्चा टाळत असून राज्यात पूर आला कोकणात चक्रीवादळ आलं आणि कोविडनं लोक मरत आहेत मात्र सरकार गंभीर नाही असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पुरवणी मागण्यावरील चर्चेदरम्यान केला चर्चा सुरु करायला वेळ झाल्यामुळे चर्चेची वेळ वाढवण्याची मागणीही त्यांनी केली जुलैपासून राज्यात कोविडचे नवे हॉटस्पॉट तयार झाले असून सर्वत्र भयावह स्थिती असल्याचं सांगत सरकार आरोग्य कर्मचाऱ्यांची काळजी घेऊ शकत नाही तर सर्वसामान्यांचं काय होईल असं ते म्हणाले कोविडमध्ये आपले राज्य पहिल्या क्रमांकावर असून मुंबईतली सरकारनं जाहीर केलेली मृतांची आकडेवारी खोटी आहे असा आरोप करत मृत्यू लपवून सरकार या रोगाचा मुकाबला कसा करणार असा सवाल त्यांनी केला कोरोनासंदर्भात सरकारचे अनेक निर्णय चुकल्याचे तसंच सरकारचा खासगी रुग्णालयांवर कोणताही वचक राहिला नसल्याचं ते म्हणाले राज्यात कोरोना काळात शेतकऱ्यांना बोगस बियाणं मिळाली सोयाबीनची पेरणी पूर्ण किडीमुळे वाया गेली कापूस उडीद कडधान्य ही त्याच स्थितीत असताना सरकारनं त्याची दखल घेत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला रिपब्लिक टीव्हीचे संचालक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला अर्णब गोस्वामी यांनी त्यांच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सातत्यानं राज्याचे प्रमुख आणि सरकार यांच्याविरोधात एकांगी विधानं करून शासनाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न चालवल्याबद्दल हा हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल करून घेतला आणि नियमानुसार कारवाई करण्याची सूचना केली यामुळे मंत्री आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक होऊन कामकाज आज तीनदा तहकूब झालं अभिनेत्री कंगना रनौत आणि रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संचालक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात आज विधान परिषदेत हक्कभंग प्रस्तावाची सूचना मांडण्यात आली रनौत हिच्या विरोधात काँप्रेसचे भाई जगताप यांनी तर गोस्वामी यांच्या विरोधात शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या सूचना स्वीकारल्या असून यावर नंतर निर्णय देणार असल्याचं जाहीर केलं वास्तूविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी नाईक यांच्या पत्नीनं आणि मुलीनं केलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं अर्णब गोस्वामी यांची चौकशी करण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत दिली शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी ही मागणी केली होती अभिनेत्री कंगना रानावत हिनं महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांचा अपमान केला आहे याचा सर्व पक्षांनी निषेध केला पाहिजे अशी अपेक्षा गृहमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोन्हे यांची आज एकमतानं निवड करण्यात आली सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहात याबाबतची घोषणा केली उपसभापती पदाच्या निवडण्कीसाठी महाविकास आघाडीकडून नीलम गोन्हे आणि भाजपकडून भाई गिरकर रिंगणात होते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या अधिवेशनात अनेक सदस्यांना उपस्थित राहता आलं नाही त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी विरोधकांनी केली होती तसंच या मागणीसाठी भाजपानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्यावर येत्या गुरूवारी सुनावणी असल्यानं आज ही निवडणूक घेऊ नये अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली होती मात्र उच्च न्यायालयानं आपल्याला याबद्दल काही सूचना दिली नसल्याचं सांगून सभापती निंबाळकर यांनी दरेकर यांची मागणी फेटाळून लावत निवडणुकीचा कार्यक्रम पुकारला यावर विरोधकांनी सभात्याग केला त्यामुळे भाई गिरकर यांच्या नावाचा प्रस्ताव भाजप सदस्यांना मांडता आला नाही गोऱ्हे यांची उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्दव ठाकरे तसंच उपमुख्यमंत्री आणि सभागृह नेते अजित पवार यांनी त्यांचं अभिनंदन केलं शिवसेना खासदार संजय राऊत यांची शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पक्षाकडून आज याबाबतचं पत्र जारी करण्यात आलं राऊत यांच्यासह खासदार अरविंद सावंत धैर्यशील माने प्रियंका चतुर्वेदी आणि अन्य सात जणांची पक्षप्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस

सातारा शहराच्या हद्दवाढीच्या आदेशावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली असून संबंधित अध्यादेशाची प्रत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सातार्याचे आमदार श्शिवेंद्रसिंह भोसले यांच्या सुपूर्त केली त्यामुळे सातारा शहर हद्दवाढीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे

गेल्या दीड वर्षापेक्षा जास्त काळ या भागात भूकंपाची मालिका सुरू आहे

या प्रकरणी दीपक कोचर यांची काल चौकशी झाली

ही आजवर एकाच दिवसात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे

जिल्ह्याचे भाजपाचे खासदार संजय पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांना घरीच विलगीकरणात ठेवून उपचार करण्यात येत आहेत

पुण्यातल्या जंबो कोविड उपचार केंद्रातल्या त्रूटी आणि अव्यवस्थेबद्दल पुणे जिल्हा प्रशासनानं या केंद्राचं संचालन करणाऱ्या संस्थेला नोटीस बजावली आहे

या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं बीड शहरासह ग्रामीण भागात काल रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला या हंगामातला हा पहिलाच मोठा पाऊस होता या पावसामुळे जिल्ह्यातल्या लघु आणि मध्यम प्रकल्पांच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे तर काही ठिकाणी पिकाचं नुकसान झालं नांदेड जिल्ह्यात कंधार लोहा मुखेड हदगाव आणि देगलूर या पाच तालूक्यात गेल्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडला लोहा तालुक्यात सोनखेड आणि कंधार तालुक्यात बारूळ इथं अतिवृष्टीची नोंद झाली

प्रसिद्ध रेडिओ खगोल शास्त्रज्ञ डॉ गोविंद स्वरुप यांचं काल रात्री पुण्यामधे निधन झालं

पुण्यातल्या राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिक विज्ञान संस्थेचे ते संस्थापक होते